बलिदान व्यर्थ होऊ दिलं जाणार नाही पंतप्रधानांचं प्रतिपादन

निवडणुकीच्या बातम्या देताना देशाची राजनैतिक सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेची जाण घेणं गरजेचं प्रसार भारतीच्या अध्यक्षांचं प्रतिपादन

मातृतिर्थाचा विकास करण्यारस शासन कटीबद्ध आहे अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही

जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्गावर पूलवामा जिल्ह्यातील अवन्तिपोरा नजीक हा हल्ला करण्यात आला सुरक्षा दलांवर नजीकच्या काळात झालेल्या हल्ल्यांपैकी हा सर्वात भीषण हल्ला आहे जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला स्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक दिल्यामुळे हा स्फोट झाला जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे आपल्या जवानांच हे बलिदान व्यर्थ जाऊ दिलं जाणार नाही अश्या शब्दात पत्प्रधानानी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते म्हणाले की या शूर हतात्म्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण राष्ट्र उभ आहे उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी अत्यंत भ्याड अशा शब्दात या हल्ल्याची निंदा केली असून मुतांना श्रद्धांजली वाहिली आहे भारतीय सेना या दहशतवादी हल्ल्याचा न घाबरता निकरानं प्रतिकार करेल असं भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे कॉग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी देखील या हल्याबाबत संताप आणि शोक व्यक्त केला आहे संयुक्त राष्ट्रसंघ तसंच इतर देशांनी या हल्ल्याचा निषेध केला असुन पाकिस्तान नियंत्रित दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेकडून बंदी घालण्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रस्तावाला पाठिंबा द्यावा असं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे गृहमंत्री राजनाथ सिंग आज पुलवामाला जात आहेत

सक्सेना यांनी हृदयविकार आणि रक्ताच्या कर्करोगानं पीडित असल्याच्या कारणावरून जामिनाची मागणी केली होती राजीव सक्सेना या प्रकरणात सरकारी साक्षीदार व्हायला तयार झाला आहे वत्त सेवा विभाग कार्यशाळा निवडणुकीच्या बातम्या देताना देशाची राजनैतिक सांस्कृतिक आणि भाषिक विविधता लाखात घेणं गरजेचं आहे असं प्रसार भारतीचे अध्यक्ष ए सूर्यप्रकाश यांनी म्हंटल आहे

आकाशवाणीचा वृत्त सेवा विभाग आणि दुरदर्शन समाचारद्वारे या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे सर्यप्रकाश यांनी आकाशवाणी आणि दरदर्शन वत्त विभागाला पेड न्यूज पासून सतर्क राहण्यास सांगितलं राजकीय बातम्यांच्या प्रसारणात प्रामाणिकपणा आणि संतुलन राखण्यावर वक्त्यांनी भर दिला विविध प्रादेशिक वृत्त विभागाचे वार्ताहर आणि अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित आहेत कृषी परस्कार शेतकी उत्पादनांना चांगले मूल्य मिळावं यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज असून त्यांना प्रगत तंत्रज्ञानही अवगत करून दिलं पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी काल पुण्यात केलं

त्यामुळे समाजमाध्यमावर पसरविण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीला वेळीच आळा घालण्याची गरज आहे असं मत राज्याचे राज्यपाल चे

मख्यमंत्री बलढाणा राजमाता जिजाऊंचा गौरवशाली इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना प्रेरणा मिळेल असा मातृतिर्थाचा विकास करण्यास शासन कटीबद्ध आहे असं प्रतिपादन मुख्यीमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सिंदखेड राजा येथे केलं राज्याचं पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालय यांच्यामार्फत मातृतिर्थ माँ जिजाऊ साहेब सिंदखेड राजा विकास आराखड़यातंगत विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी मूख्यहमंत्री बोलत होते यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि अन्य मान्यवर उपस्थित होते राज्यात निर्माण झालेल्या दृष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी शेतकरी सन्मान योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपयांची थेट मदत केंद्र शासन करणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली देऊळगाव राजा इथल्या नगर परिषदेच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहोळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला

मागिल चार राज्य शासनानं मोठ्या शहरांबरोबरच लहान शहरांच्या विकासावरही प्रामुख्यानं भर दिला असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमत्री देवेंद्र फडणविस यांनी केलं ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या नविन प्रशसासकिय मारतीचं लोकार्पणप्रसंगी आले असता आयोजित कार्यक्रमात बोलत होते

केंद्रसरकारच्या मदतीनं ही नगरपालिका क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर विकास होत असून प्रस्तवित कामांसाठीही निधिची कमतरता भासू देणार नाही बालाजीची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देऊळगाव राजा शहराच्या विकासाकरीता कटीबद्ध आहोत आसा पूनरुच्चार ही मुख्यमत्र्यांनी यावेळी केला आकाशवाणी बातम्यांसाठी सचिन ठाकरे

आंतर विद्यापिठ क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच आवडत्या क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळवण्यासाठी स्पोर्ट्स सायन्स सेंटर सुरु करण्याची गरज असल्याचं क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे बाविसाव्या राज्य आंतर विद्यापिठ क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन करताना ते काल मुंबईत बोलत होते

या माहितीची खात्री करून घेतली जात असून त्यानंतर म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्याची यादी अधिकृतपणे केंद्राला कळवली जाईल असं ही ते म्हणाले

हवामान् गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात वाढ झाली उद्या सकाळपर्यंतच्या हवामान अंदाजानुसार विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे